विविध कार्यक्रमांच्या आयोजनानं दिव्यांग दिन साजरा

वर्वाशम जिल्ह्यातील पोहरादेवी इथं उभारण्यात येणाऱ्या नगारा रुपी संग्रहालयाचा भूर्ममपूजन समारंभ मुख्यमंत्री देवद्र फडणवीस तसंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला

आश्रम शाळेतील र्वाद्याथ्याना र्शिक्षणासोबत अटल आरोग्य वर्वाहनीच्या माध्यमातून चोवीस तास आरोग्य र्स्रावधा उपलब्ध करुन देणार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूरच्या संत्र्याला जार्गातक व्यासपीठ ामळवून देण्याच्या उद्देशानं जार्गातक संत्रा महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार

गोंदिया जिल्याच्या आठ तालुक्यातील खाजगी तसंच शासकीय र्दाव्यांग शाळेतील र्विद्याथ्यानी या क्रीडा स्पधत सहभाग घेतला असून आज घेण्यात आलेल्या एक दवसीय क्रीडा स्पधतुन प्रथम आलेले विद्यार्था राज्य स्तरीय क्रीडा स्पधत सहभागी होणार आहेत आज घेण्यात आलेल्या ादव्यांग र्यावद्याथ्यानी या स्पधत लांब उडी दौड गोळा फेक आदा खेळांची प्रात्यक्षिकं सादर केलो

र्दव्यांगांच्या र्हिताचं रक्षण करणं र्णाण समाजातल्या प्रत्येक वगातल्या र्दिव्यांगांच्या कल्याणासाठी जागरुकता र्निमाण करणं हा या र्दिनाचा उद्देश आहे दिव्यांगांना सशक्त बनवण्याबरोबरच त्यांना बरोबरोंचा र्आधकार र्स्रानश्चित करणं ही यंदाच्या ादव्यांग ादनाची संकल्पना आहे प्रत्येक मतदार लोकशाहींचा अर्भभन्न अंग आहे म्हणून आगामी लोकसभा र्यानवडणूकोमध्ये अपंग घटकांना सामावून घेण्याच्या उद्देश्यानं भारत र्यानवडणूक आयोगानं सुलभ ांनवडणूका हे घोष वाक्य जर्ााहर केले आहे त्यान्रसार अपंग घटकातील प्रत्येक मतदाराला र्मिवडणूक प्रक्रियेमध्ये समावून घेण्यासाठी र्विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत

या सोबतच जिल्हयातील प्रत्येक कायालयात शासकोय कामासाठो येणाऱ्या ांदव्यांग व्यक्तींना रांगेत उभं न ठेवता त्यांची कामं प्राधान्यानं करावीत असं आवाहन भंडाऱ्याचे जिल्हाधिकारो शांतनू गोयल यांनी केलं पंतप्रधान नरद्र मोदो यांनी डॉ

देशाचे पर्हाले राष्ट्रपती भारतरत्न डॉ राजद्र प्रसाद यांना जयंतीर्दिनी कोटो कोटो प्रणाम अप्रातम प्रातभा आर्गण साधी राहणी उच्च विचारसरणीचे प्र्रातक असलेले राजद्र बाबू देशर्वार्सयांसाठी सदैव प्रेरणास्रोत राहतील असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे र्अाखल भारतीय गौर बंजारा समाजाची बोलो भाषा पेहराव साहत्य तसंच संस्कृतीचं जतन आाण संवधन करण्यासाठी बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या वर्ाशम जिल्ह्यातील पोहरादेवी इथं उभारण्यात येणाऱ्या नगारा रुपी संग्रहालयाचा भूर्ममपूजन सोहळा आज मुख्यमंत्री देवद्र फडणवीस तसंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आर्गाण बंजारा समाजाचे धमग्रू रामराव महाराज यांच्या आशीवादान पार पडला

कायक्रमात सवाच आकषण ठरलं ते मुख्यमंत्री आर्ाण उद्धव ठाकरे यांचं एकत्र नगारा वादन

जार्गातक अथव्यवस्थेतले व्यापार अडथळे दूर करण्याची आवश्यकता असल्याचं कद्रीय अथमंत्री अरुण जेटलो यांनी म्हटलं आहे

राष्ट्रीय सीमा ओलांडून व्यापार करणं हो काळाची गरज असून मुक्त व्यापारातले अडथळे दूर करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले

आर्ादवासी वकास ववभागातफ दोन रुग्णवार्हका र्बोसक लाईफ सपोटसह उपलब्ध झाल्या असून या रुग्णवााहका जिल्ह्यातील कवडस आर्गाण बेलदा इथं चोवीस तास उपलब्ध राहणार आहेत

जिल्हाधिकारां कायालयाच्या र्पारसरात आयोजित या कायक्रमात महापौर नंदाताई जिचकार आदों उपस्थित होते आर्ादवासी र्विकास र्विभागाच्या आश्रम शाळा आर्ाण एकलव्य आदश र्विनवासी शाळांमध्ये विदयाथ्याच्या आरोग्याची संपूण काळजी घेण्यासाठां मुख्यमंत्री देवद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार अटल आरोग्य वर्गाहनी आर्मादवासी जीवनदार्ायनी या योजनतगत स्रसज्ज अशा रुग्णवााहका उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचं सांगताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनक्ळे म्हणाले कॉ आश्रम शाळातील सव र्थावद्याथ्याच्या आरोग्याची निर्यामत काळजी घेण्याबरोबरच द्रगम भागात असलेल्या या शाळांतील विद्याथ्याना आपत्काालन पर्ारस्थितीत तातडीनं उपचार र्मिळण्यासाठी रुग्णवर्राहकांची व्यवस्था करण्यात आली आहे

रेल्वेची इतर यंत्रणा आर्ाण र्सम्नल व्यवस्थित ामळाल्यास हो गाडी ताशी दोनशे ांकलोमीटर वेगानं धावू शकते पूणपणे भारतीय बनवटांची हां गाडी कायान्वित झाल्यानंतर देशातलो सवात जलद रेल्वे गाडी ठरणार आहे

येत्या जानेवारीपासून हां गाडी प्रवासी सेवेत रुजू होणार आहे र्मांध्रद्दग जिल्हयाच्या दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज द्पारो कणकवलोत नारायण राणे यांची भेट घेतलो राणे क्टंबीयांनी पवार यांचं स्वागत केलं

आगामी भिनवडण्कांच्या पाश्वभूमीवर हो भेट महत्वाची मानलो जात असलो तरी राणच्या महाराष्ट्र स्वार्थभमान पक्षाला आघाडीत घेण्याचा र्भिनणय काँग्रेस पक्षावर अवलंबून राहोल असं पवार यांनी काल सावंतवाडीत जाहोर केलं होतं संपूण भारतभर सुरू असलेलां सावर्जानक आरोग्य ाहताची लोकचळवळ वाहन यात्रा सोमवारला महात्मा गांधीजींच्या आश्रमात आलो यात भारत सरकारचे सहा

स्मारके दाखवून त्या मागील ईातहास सांगगतला गांधीजी सेवाग्रामला का व कसे आले

आश्रमाच्या खादो विभागातील भेटोत मार्गाहती जाणून घेतल्यानंतर प्रेरित होऊन खादोंची खरेदों करण्यात आलों सवानी आश्रमाच्या उपक्रमाबाबत आनंद व्यक्त केला

जिल्हाधिकारो कायालयाच्या छत्रपती सभागृहात जार्गातक संत्रा महोत्सव आयोजनासंदभात र्वावध संस्था संत्रा उत्पादक तसंच र्वारष्ठ शासकोय र्अाधकाऱ्यांची बैठक पालकमंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांच्या अध्यक्षतेखालो आयोजित करण्यात आलो होती

या महोत्सर्वार्नामत्त र्वावध उपक्रमाचं आयोजन होत असल्यामुळं या महोत्सवाचा लाभ संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे या महोत्सवात र्वावध देशांचे प्रार्तानधी उपस्थित राहून र्तथल्या संत्रा उत्पादनासंदभातील तंत्रज्ञानाची मार्ाहती राज्यातील शेतकऱ्यांना या महोत्सवाच्या माध्यमातून होणार आहे तसंच देशाच्या र्वावध भागातील संत्रा उत्पादक संस्था र्आण प्रक्रिया उदयोगाचे प्रार्तानधी सुद्धा या महोत्सवात र्मनमंत्रित करण्यात आले आहे

पोस्टाच्या सव योजना तसंच रेल्वे द्रसंचार किंवा आर्गण अन्य कोणत्याही र्यावभागाच्या कद्रीय योजनांच्या संदभातील र्पाहला लाभ चंद्रपूरकरांना र्मिळावा यासाठी आपला प्रयत्न असून आज चंद्रपूरच्या नार्गारकांना पासपोट सेवा केन्द्र अपण करताना आनंद होत असल्याची प्र्रातक्रिया कद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज र्अाहर यांनी दिलो आहे पासपोट संदभातील आपल्या मागणीसाठी चंद्रपूर आर्माण र्पारसरातील जनतेला नागपूर इथं जावं लागत होतं त्यामुळं पासपोट बर्नावणं हे चंद्रपूर जिल्ह्यातील नार्गारकांसाठी वेळ लागणारं काम होतं